अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं काल बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला

शेतकऱ्यांची माल विक्री करतांना होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि भाजीपाल्याच्या ठोक बाजारातल्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारनं खाजगी ठोक बाजाराच्या कार्यपद्धतीचं डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी सरकारनं शेतकरी व्यापारी खरेदीदार निर्यातदार आणि प्रक्रिया करणाऱ्यांसाठी जिक्ट्रॉनिक नॅशनल एग्रीकल्चर मार्केट ई नाम ही कार्यप्रणाली सुरू केली आहे या कार्यप्रणालीनुसार बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा ई लिलाव करण्यात येईल असं ते म्हणाले पंजाब नॅशनल बैंकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि गितांजली जेम्सचे मालक मेहल चोक्सी यांच्या परदेशातील व्यवहार व्यवसाय आणि मालमत्ता यांविषयी माहिती मिळवण्यासाठी सक्तवसूली सचालनालय लवकरच डझनभर देशांना कायदेशीर विनंतीपत्रं पाठवणार आहे

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज दुबईहून भारतात आणण्यात येईल संयुक्त अरब अमिरातमधील सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कपूर कुटुंबियांना श्रीदेवी यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र देण्यात येईल

मेरी कोम यांना रौप्य पदकांवर समाधान मानावं लागलं आहे